बांधीलकीशी सुसंगत असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन संरक्षण दलाच्या प्रणालीत कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बिग डाटा कॉम्प्यूटींग यांचा समावेश करणं गरजेचं असल्याचं लष्कस्प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं मत प्रयागराज कुंभमेळ्यात आज पौंष पौणिमेच्या मुहुर्तावर दुसरं शाही स्नान सुरु

भारताच्या अंकिता रैनानं पटकावलं सिंगापोरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या महिला टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमितानं आयोजित संमेलनाला आजपासून उत्तरप्रदेशमधल्या वाराणसी कं सुरुवात होत आहे वाराणसीत पहिल्यांदाच हे संमेलन होत असून तीन दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे सहा हजार अनिवासी भारतीय सहभागी होतील असा अंदाज आहे नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांची भूमिका ही यावर्षीची संकल्पना आहे मॉरिशस चे प्रधानमंत्री प्रविंदकुमार जुगनाथ यांच्यासह भारतीय वंशाचे जगभरातले नेते या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारीक उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे मॉरिशसचे प्रधानमंत्री या उदघाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या बुधवारी या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील तसंच अनिवासी भारतीयांना सन्मानित करतील आज युवा अनिवासी भारतीय दिवस आणि उत्तर प्रदेश अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचंही आयोजन केलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत

ते काल नागपूर कें भाजपाच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते

बाबासाहेब आंबेडकरांचं समतावादी समाजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन आरक्षण जाहीर केल्याचं ते म्हणाले संरक्षण दलाच्या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बिग डाटा काँम्प्युटींगच्या समावेश करण्याच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे संरक्षण उत्पादनातली स्वयंपूर्णता या विषयावर हैद्राबाद ििं आयोजित परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते भविष्यातली युद्ध ही मुख्यत्वे सायबर विश्वाच्या माध्यमातून लढली जातील हे लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बिग डाटा काँम्प्युटींगचं महत्व लक्षात घेत त्यांचा समावेश संरक्षणदलाच्या प्रणालीत करायला हवा असं रावत म्हणाले तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगानं होणा या प्रगतीमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात उद्योग क्षेत्राचा सहभाग अनिवार्य झाला असल्याचं त्यांनी सांगितलं

बचाव पथकाचे सहा सदस्य प्रायोगिक चाचणी करत असताना त्यांची केबल कार एका बाजूला झुकली आणि ते खाली पडले जखमींना जम्मू धिल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आलं आहे

या प्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत पुढच्या वर्षापासून सगळ्या शाळांमध्ये खेळासाठी एक तास अनिवार्य ठेवण्याच्या सूचनेबद्दल माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत

या व्यापक स्तरावर झालेल्या या खेलो डिया स्पर्धेत एकूण दहा हजार खेळाडूंनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे उत्तरप्रदेशात प्रयागराज श्वे सुरु असलेल्या अर्धकुभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त दूसरं मुख्य स्नान सुरु आहे

आजपासून एका महिन्याचा कल्पवास सुरु झाला आहे यादरम्यान संगम क्षेत्रात असलेल्या छोट्या तंबूंमध्ये लाखो भाविक एक महिना मुक्काम करणार आहेत हे भाविक या कालावधीत दिवसातून तीनवेळा स्नान करतील आणि एकदा सात्विक भोजन घेतील

राज्यात स्टार्ट अप निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण करणं तसंच स्टार्ट अप च्या संकल्पनांना मूर्तरुप देण्यासाठी राज्यसरकारनं हा उपक्रम सुरु केला आहे

राज्यात औद्यागिक वाढ व्हावी तसंच गुंतवणुकीला वाव मिळेल असं वातावरण निर्माण करायला राज्यसरकार प्राधान्य देत असल्याचं यावेळी सोनोवाल यांनी सांगितलं आसामध्ये सहा समुदायांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबत स्थापन मंत्रिगटाची पहिली बैठक काल गुवाहाटी कें पार पडली विविध संबंधित तसंच आदिवासी समूहांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी आगामी काळात बैठकांचं आयोजन केलं जाईल असं मंत्रिगटाचे प्रमुख आणि राज्याचे अर्थमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी म्हटलं आहे

मालीमध्ये किडाल जवळ एम्यूलहॉक ब संयुक राष्ट्रांच्या शिबीरावर अज्ञात बंदूकधार्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा शांतिसैनिकांचा मृत्यू झाला

संयुक्त राष्ट्रांच्या बहुआयामी एकात्मिक स्थिरता अभियानाच्या सुरक्षा जवानांनीं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत हल्लेखोरांना ठार केलं

अल आरिश शहराच्या वाळवंटी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली त्यात हे दहशतवादी ठार झाले अशी माहिती जिप्नच्या सुरक्षा दलानं दिली आहे रफाह आणि शेख जुवेयिद शहरात बॉम्बस्फोट करण्याची या दहशतवाद्यांची योजना होती

सीरियाकडून रॉकेट हल्ला झाल्यानंतर ज्ञायलनं प्रत्युत्तरादाखल आज हे हल्ले केले

ज्ञायलला कोणतंही नुकसान नं करण्याचा ज्ञारा आयलनं सीरियाच्या लष्कराला दिला आहे आंतराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीनं सिंगापोरमध्ये आयोजित महिला टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या अंकिता रेना नं पटकावलं आहे

अंकितानं ही स्पर्धा जिंकत जागतिक मानांकित चार टेनिसपटूंचा पराभव करत यावर्षीचा पहिला आणि एकूण आठवा किताब मिळवला

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीत आज मेलबर्न क्वे अव्वल मानांकित सिमोना हालेपचा सामना चार वेळा अजिंक्यपद पटकावलेल्या सेरेना विलियम्सशी होणार आहे

पुरुष एकेरीत उप उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचा सामना डैनिल मेद्रेदेवशी होईल जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररचं आव्हान संपुष्टात आलं आहे